राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भारतीय जनता पक्षाला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत मुंबईतल्या सामना कार्यालयात आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते भाजपनं सत्तास्थापनेसाठी एवढा वेळ घेणं योग्य नाही शिवसेना राजकारणात व्यापार आणत नाही पैशांच्या जोरावर बह्मत विकत घेता येऊ शकतं हा भ्रमाचा भोपळा फुटल्याची टीका त्यांनी केली अयोध्या निकालावर समाधान व्यक्त करत हा निकाल कोणा एका पक्षाचा नसून संपूर्ण भारताचा असल्याचं राऊत यांनी सांगितलं बेळगाव कारवार प्रश्नी राऊत यांनी काँग्रेस आणि राष्टवादी काँग्रेसच्या आजी माजी नेत्यांचं कौतुक केलं काँग्रेस काही महाराष्ट्राची शत्रू नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही महाराष्ट्रासाठी योगदान दिलेलं आहे शिवसेनेचे त्यांच्याशी मतभेद असले तरी तसे भाजपसोबतही होतेच कोणीही बहुमत सिद्ध करू शकलं नाही तर शिवसेना सत्तास्थापनेचा दावा करेल आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला

कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्ता मिळू देणार नाही असं काँग्रेस नेते हसेन दलवाई यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं द्सरीकडं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आज सकाळी पक्षाच्या नवनिर्वांचित आमदारांची जयपूर इथल्या रिसोर्टमध्ये भेट घेतली या आमदारांची भूमिका ते पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवतील असं राज्यातले पक्षाचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं मात्र पक्षानं शिवसेनेला पाठिंबा देऊ नये असं काँग्रेसचे मुंबईतले नेते संजय निरुपम यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना म्हटलं आहे

द्रध्वनी संभाषणा दरम्यान पश्चिम बंगालच्या म्ख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना याबाबत माहिती देण्यात आली

उद्या शांती निकेतन इथं विश्वभारती विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षांत कार्यक्रमास ते संबोधित करतील

ग्रामीण भागात या तुळशी विवाह पूजेला विशेष महत्व असतं गोंदिया शहराच्या अनेक भागात सर्वधर्मीय सामूहिक तुळशी विवाह सोहळा आयोजित करण्यात येत असून हे सोहळे पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत औरंगाबादसह मराठवाड्यातही कालपासून तुळशीविवाहांना उत्साहात सुरवात झाली औरंगाबाद शहरातही साम्हिक तुळशीविवाह सोहळ्यांना मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे पत्रकारितेला चांगुलपणाचा आरसा दाखवण्याचं काम पत्रकार बा

मग्गीरवार यांनी केलं असे उद्गार विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी काढले यशवंतराव चव्हाण नाट्यग्रहात काल मग्गीरवार यांच्या स्मूतीदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी ज्येष्ठ पत्रकार गोपाळ साक्रीकर जयदेव डोळे आदींनी मग्गीरवार यांच्या आठवणींना उजाळा दिला यानंतर अमर ओक यांचा अमर बन्सी हा बासरीवादनाचा कार्यक्रम झाला

आजचा सामना जिंकणारा संघ मालिका विजेताही ठरणार आहे